उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी मंदिर प्रशासनानं राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार नियमावली लागू केली आहे देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन ब्र्कींग करणं अनिवार्य असून दररोज चार हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था केली आहे यात एक हजार सशुल्क दर्शनं तर तीन हजार मोफत दर्शन परवान्यांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली

कोविड संदर्भातले आरोग्य नियम पाळून भक्तांनी सहकार्य करावं असं आवाहन मंदिर प्रशासनानं केलं आहे

शिक्षिका असलेल्या कमल ठोके अनेक दिवसांपासून कर्करोगानं त्रस्त होत्या त्यांच्यावर बंगळुरू इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांनी सासर माहेर सख्खा भाऊ पक्का वैरी कुंकू झालं वैरी भरला मळवट बरड अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली

त्यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे गोव्यात सावर्डे ते वास्को दरम्यान गाड्यांची गती वाढविण्याचा निर्णय ही झाला आहे सध्या या मार्गावरील गाड्या शंभर किलोमीटर प्रतितास वेगानं धावतात

मध्य रेल्वेने देशात सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली पासून मुझफ्फरपूर पर्यंत किसान रेल्वे सुरू करून टाळेबंदीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला आता ही गाडी आठवड्यातून तीन वेळेस धावत आहे

बर्फात ठेवलेले मासे डाळिंब सिमला मिर्ची हिरवी मिरची आले भाजीपाला आणि नाशवंत वस्तूंची वाहतूक या किसान रेल्वे करत आहेत

या कामगिरीनंतर अॅलेक्स फियालोह यांचा राष्ट्रपती पदकानं गौरव करण्यात आला होता सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ते निवृत्त झाले होते

मात्र त्यानंतर पुन्हा तापमानात घट होऊ लागेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे दरम्यानच्या काळात हवामान कोरडं असलं तरी काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ असेल तर ब्रधवारी कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही हवामान विभागानं वर्तवली आहे